स्वच्छता ही सेवा या देशव्यापी पंधरा दिवसीय अभियानाला आजपासून प्रारंभ

र्दिव्यांगजन हे आपल्या समाजाचा एक र्आवभाज्य भाग आहेत आर्गाण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचं श्री थावरचंद गेहलोत याचं प्रांतपादन

पूर्व विदर्भातील ग्राहकांना पूर्णदाबाने वीजपुरवठा करता यावा यासाठी पाच उपकेंद्रं उभारण्याला महापारेषणची मान्यता

राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी केंद्राची सुरूवात स्वच्छता ही सेवा या देशव्यापी पंधरा दिवसीय अभियानाला आजपासून प्रारंभ झाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून या अभियानाचं आज उद्घाटन केलं देशभरात स्वच्छता क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्तीशी पंतप्रधानांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला यामध्ये ज्येष्ठ उद्योजक श्री रतन टाटा ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन आध्यात्मिक ग्रुरू जग्गी वासुदेव श्री श्री रविशंकर लडाख इथं तैनात भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान यांच्यासह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता प्रत्येकानं आपल्या आजूबाजूचा फक्त दहा फ्रूट परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी देखील संपूर्ण देश स्वच्छ होइल असं मत श्री अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं तर टाटा विश्वस्त मंडळ गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानात आपलं योगदान देत असून याप्रढंही योगदान देत राहील असं श्री रतन टाटा म्हणाले संपूर्ण देशभरात या अभियानांतर्गत आज शालेय विद्यार्थी विविध सहकारी संघांचे सदस्य स्थानिक प्रशासनातले अधिकारी कर्मचारी स्वयं सहायता गट तसंच सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छता हो सेवा या मोहमेअंतगत भारतीय नाावक दलानं आज आंतरराष्ट्रीय नार्ावक स्वच्छता र्दिवस पाळला जगभरात अनेक देशांमध्ये सागरो तटावर प्रत्येक वर्षा सप्टबर र्माहन्याच्या र्मानवारो हा स्वच्छता र्दिवस पाळला जातो या वेळी नर्ाावक दलानं सुमारे पाच हजार किलो कचरा गोळा केला करून योग्य व्यवस्थापनासाठी हा कचरा बृहन्मुंबई महार्पाालकेकडे सोपवण्यात आला

पेट्रोोलयम पदाथ अभियांत्रिका उत्पादनं औषधी जडजवाहोर आर्गाण दागदाागन्यांच्या नियातीमुळे हो वाढ शक्य झालो असल्याचं वर्वाणज्य मंत्रालयानं म्हटलं आहे

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख उत्तर दिलं

या दहशतवाद्यांचा लष्कर ए तोयबा तसंच हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली बँक लूट शस्त्र लूट प्रकरण तसंच दोन बँक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात या पाचही दहशतवाद्यांचा शोध सुरू होता असंही पोलीस सूत्रांनी सांगितलं या कारवाईच्या वेळी दगडफेक करणारे काही तरूण पोलीस दलाच्या कारवाईत जखमी झाल्याचं वृत्त आहे कद्रीय सामाजिक न्याय आर्गण सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत म्हणाले कां दिव्यांगजन हे आपल्या समाजाचा एक र्आवभाज्य भाग आहेत र्आण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे र्दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी जिल्ह्यातील अपंगत्व पूर्नावकास कद्रे देशभरात सशक्त होतील

सरकारनं चालू खात्यातली तूट आणि रूपयाच्या किमतीमध्ये सातत्यानं होत असलेली घसरण रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत यामध्ये मार्च अखेरपर्यंत मसाला रोख्यांवर कर आकारणी करणं तसंच जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर वस्त्रंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी रिजव्ह बँकेचे गव्हर्नर श्री उर्जित पटेल यांनी पंतप्रधान आणि इतर उपस्थितांना अर्थव्यवस्थेबाबत माहिती दिली या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली असून येत्या आठवड्याभरात या मुद्यांवर निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांनी यावेळी सांगितलं

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं काल नवी दिल्लीत ही माहिती दिली

एड्सचा सामना आणि प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहितीही संस्थेनं या अहवालात दिली आहे

लवकरच या पाचहो उपकद्रांची कामं सुरु होणार आहेत पूव र्वदभातील शेतकरां औदर्योगक ग्राहकांना आजहो योग्य दाबाने वीजपुरवठा होत असतानाच र्भावष्यातहो कमी दाबाने वीजप्रवठा होऊ नये म्हणून हे उपकद्र उभारण्यात येत आहे

या कार्यक्रमाला कलिंग सामाजिकशास्त्र विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि संस्क्रत विद्वान प्रो हरेकुष्ण शतपथी सारस्वत अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत

शतपथी यांचं आधुनिक युगात संस्कृत विद्यापीठाची भूमिका या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे राष्ट्रीय वृध्दापकाळ आरोग्य शुश्र्षा र्आभयानातंगत चंद्रपूर जिल्हयात टाटा ट्रस्टस् च्या मदतीने मुल इथं ज्येष्ठ नार्गारकांच्या तपासणी कद्राची सुरुवात करण्यात आलों

ज्येष्ठ नार्गारकांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत करण्यापासून तर त्यांची देखभाल करणाऱ्या कटंबाच्या जााणवांमध्ये सकारात्मकता निमाण करण्यापयत तसंच सवक्षण आाण विश्लेषण करून त्यांच्या आरोग्यासाठां योग्य उपाययोजना र्वानमाण करणारां हो सवसमावेशक यंत्रणा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं सुरू करण्यात आलो आहे

ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा द्रढ होऊन नागरिकांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राज्यभर रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे त्यामुळं ग्रामविकासाला चालना मिळेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला अंजनगावसुर्जी तालुक्यातील विविध विकासकामांचं भुमीपूजन श्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

लठ्ठपणा हो जगातील मोठों समस्या आहे जगभरातील लोक लठ्ठपणामुळ त्रस्त आहेत

जगल्नाथ दोक्षित यांनी केलं ते नागपूर महानगरपाालका सप्तक व माहेश्वरो पंचायतच्यावतीने डॉ श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीर्नामत्त रेशीमबाग येथील कर्काववय सुरेश भट सभागृहात आयोजित लठ्ठपणा व मधुमेह प्रांतबंधाचा सोपा उपाय या र्विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते